वासवानी यांचं निधनउद्या अंत्यसंस्कार होणार नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पावरुन राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज प्रचंड गदारोळ झाला आणि कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी करण्यात विरोधी पक्षांबरोबरच शिवसेनेचे आमदारही सामील झाले होते विधानपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी याविषयावर स्थगत प्रस्ताव मांडला सरकारच्या घटक पक्षांमध्ये या प्रकल्पाबाबत विसंगती असून शिवसेनेची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप केला शिवसेनेच्या नीलम गो हे यांनी हा आरोप फेटाळला आणि नाणार प्रकल्प रद्द व्हावा हीच शिवसेनेची भूमिका असल्याचं स्पष्ट केलं मात्र विरोधकांनी हौद्यात उतरुन घोषणाबाजी केली गदारोळामुळं कामकाज चालवणं अशक्य झालं आणि दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं भटक्या विमुक्त समाजाच्या उन्नतीसाठी आणि स्थैर्यासाठी सरकारनं ठोस उपाययोजना करावी तसंच समाज माध्यमांवर नियंत्रण आणावं अशी मागणी आज विधानपरिषदेत सर्व पक्षीय सदस्यांनी केली

त्या संदर्भात ही मागणी एकमुखानं झाली अशा घटनांबाबत राज्यसरकार भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी विरोधकांनी केली या घटनेनंतर कर्तव्यात कसूर करणा या पोलिस अधिका यांना निलंबित करावं तसंच भटक्या विमुक्तांची जनगणना करुन त्यांना ओळखपत्रं द्यावी अशा मागण्याही सदस्यांनी केल्या आयुष्मान भारत योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना आरोग्य विमा पुरवण्यासाठी आधार कार्ड गरजेचं नसल्याचं केंद्र सरकारनं आज स्पष्ट केलं आहे आधारकार्ड असलेल्या आणि नसलेल्या सर्व गरजू लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल असं केंद्रीय आरोग्यमंत्री जे

नड्डा यांनी सांगितलं

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातील स्वयंसहायता बचत गटांच्या महिला सदस्यांशी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे संवाद साधला राज्यातल्या यवतमाळमधल्या महिलांनी यावेळी आपले अनुभव आणि यशोगाथा सांगितल्या यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील कोळी बुद्रुक शिल्या पशुसखी रंजना बाबुराव कामडी वर्धा जिल्ह्यातल्या सिंदी मेघे शिल्या लक्ष्मी शेंडे आणि नागपूर जिल्ह्यातल्या कोलार गावातील सोनू मंधारे यांचेशी मोदी यांनी संवाद साधला बकरी पालन व्यवसाय आणि पशुसखी म्हणून काम करतानाचे अनुभव आणि त्यातून आर्थिक उन्नती याबाबत रंजना कामडी यांनी माहिती दिली लक्ष्मी शेंडे यांनी पापड व्यवसायात केलेल्या प्रगती विषयी सांगितले सोनू मंधारे या तरुणीने डीडीयु जेकेवाय द्वारे प्रशिक्षण घेऊन बीपीओ कार्यपालक म्हणून करीत असलेल्या कामाविषयी माहिती दिली संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी उद्या नीरास्नानानंतर सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे प्रशासनाच्या वतीनं खंडाळा तालुक्यातल्या पाडेगाव श्री स्वागत झाल्यानंतर पालखी सोहळा लोणद श्री मुक्कामासाठी रवाना होईल लोणद श्रील्या पालखी तळावर जिल्हा प्रशासनानं आवश्यक त्या सोईसुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबरच सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले आहेत भाविकांच्या सेवेसाठी एस टी

विद्यूत विभागानं कोणत्याही गावाचा वीजपुरवठा खंडित करू नये अशा सूचना राज्यमंत्री अर्जुन रोखतकर यांनी विद्यूत विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत

अनेक महाविद्यालयाचं अनुदान तसंच शिष्यवृत्तया शासनाकडे थकित असताना हा निर्णय घेतल्याबद्दल संघटनेनं टीका केली आहे

रूपयामध्ये होत असलेली सुधारणा स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी केलेली खरेदी परदेशी भांडवलाचा वाढलेला ओघ यामुळे निर्देशांक वधारले असं बाजार विश्लेषकांनी सांगितलं अध्यात्मिक नेते आणि साधू वासवानी मिशनचे प्रमुख दादा जे

वासवानी यांचं आज पूण्यात निधन झालं

दादा वासवानी यांचा जन्मदिन जागतिक क्षमाशीलता दिन म्हणून साजरा केला जातो गेल्या वर्षी त्यांच्या जन्मदिनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले होते प्रधानमंत्र्यांनी वासवानी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला त्यांचं पार्थिव पुण्याच्या साधु वासवानी आश्रमात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर आजही कायम राहिला आज दिवसभरात क्षणाचीही विश्रांती न घेता जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यात संततधार वृष्टी सुरू आहे

मुसळधार पावसामुळं कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर अणुस्कुरा घाटात मोठ्याप्रमाणात दरड कोसळल्यामुळं कोकणात जाणारी वाहतूक पर्यायी मार्गानं वळवण्यात आलीय

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा आारा देण्यात आलाय जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आले असले तरी पूरस्थिती नियंत्रणाखाली आहे उस्मानाबाद आणि हिगोली जिल्ह्यातही संततधार पाऊस होत असल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये नऊ महिने ते पंधरा वर्ष वयोगटाच्या मुलांसाठी मोफत टायफॉड्ड कंज्युगेट लसीकरण मोहिम राबविली जाणार आहे

रेल्वेस्थानक परिसर स्वच्छतेसंदर्भात झालेल्या स्पर्धेतल्या सर्वात स्वच्छ स्थानकांना आज रेल्वेभवन रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते पुरस्कारानं गौरवण्यात आलं मध्य रेल्वेच्या बल्लारशाह आणि चंद्रपूर रेल्वे स्थानकांना प्रथम पारितोषिक देण्यात आलं

मुंबई आणि उपनगरात अध्नमध्न पावसाच्या सरी बरसतील तर पालघर ठाणे आणि रायगड जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल असंही हवामान विभागानं म्हटलं आहे